टाळेबंदी टाळेबंदी उठवण्याच्या चौथ्या टप्प्यात मेट्रो सेवा टप्प्याटपप्याने सुरू करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे

इंट्रो कोरोनाबाधित गंभीर रुग्णांसाठी प्लाझ्मा थेरपी संजीवनी ठरत असताना शहरात प्लाझ्माचा तुटवडा जाणवत आहे त्या पार्श्वभूमीवर अन्न औषध प्रशासनाने पुणे विभागातील चार नव्या रक्तपेढ्यांना प्लाझ्मा संकलनास मान्यता दिली आहे त्याविषयीचा अधिक वृत्तान्त आमच्या प्रतिनिधिकडून

मात्र कोरोना रुग्णाची वाढती संख्या लक्षात घेऊन अन्न औषध प्रशासनाने पूणे विभागातील आणखी चार नव्या रक्तपेढ्यांना प्लाझ्मा संकलनास मान्यता दिली आहे चौदा रक्तपेढ्यांनी प्लाझ्मा विलगीकरण परवान्यासाठी अर्ज केला होता त्यापैकी चार रक्तपेढ्यांच्या अर्जांना मान्यता देऊन केंद्रीय औषध महानियंत्रकांकडे पाठविण्यात आले होते या माध्यमातून आत्तापर्यन्त साडेतीन ते चार हजार जणांनी प्लाझ्मा दान केला आहे पूण्यातील संजीवनी रक्तपेढी पिंपरी पूना सेरोलॉजिकल रक्तपेढी तर सोलापुरातील अश्विनी ग्रामीण रुग्णालय रक्तपेढीला प्लाझ्मा संकलनास मान्यता दिली आहे त्यामुळे प्लाझ्मा चळवळीला आणखी गती मिळेल अशी भावना प्णे विभागाचे सहायक आयुक्त सुरेश पाटील यांनी व्यक्त केली

कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्सार हे रुग्णालय अधिग्रहित करण्यात आलं होतं मात्र या रुग्णालयाने कोरोना रुग्णांवर इलाज करण्यास नकार दिला आणि तशी कोणतीच सुसज्जता न केल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे

सांगली जिल्ह्यात तासगाव इथं नव्यानं सुरू करण्यात आलेल्या रुग्णालयाचं लोकार्पण पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते तासगाव परिसरातील शेतकरी व्यापारी आणि नागरिकांनी लोकवर्गणी जमवून हा उपक्रम सुरू केला आहे

मात्र टाळेबंदीसाठी केंद्र शासनाने मंजूरी न दिल्याने जिल्ह्यातील टाळेबंदी तूर्तास तरी टळली आहे

पदभार स्वीकारल्यानंतर गमे यांनी विभागप्रमुखांची काल बैठक घेतली त्यावेळी ते बोलत होते यवतमाळ कोरोनाच्या चाचणीमध्ये यवतमाळ जिल्हा सध्या द्स या क्रमांकावर आहे लवकर निदान झाले तर उपचारासाठी वेळ मिळतो त्यामुळे जास्तीत जास्त चाचण्या करण्यावर पालकमंत्री संजय राठोड आणि जिल्हाधिकारी एम

या दरम्यान बाधित व्यक्ती इतरांच्या संपर्कात आल्यामूळे रुग्णांची संख्या न कळत झपाट्याने वाढत होती त्या पार्श्वभूमीवर वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात साडे तीन कोटी रुपये खर्च करून विषाणू संशोधन आणि रोगनिदान प्रयोगशाळा सुरू करण्यात आली आहे इंट्रो उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आरोग्य सुविधा वाढवण्याच्या उद्देशाने तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट इंडियन मेडिकल असोसिएशन स्विधा हॉस्पिटल आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीने सर्व सोयींयुक्त कोविंड केअर सेंटर स्रू करण्यात आलं आहे याबाबतची अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून

उस्मानाबाद शहरात असलेल्या तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलीत तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजच्या वस्तीगृहात हे कोविड केअर सेंटर अत्याध्निक ऑक्सिजन प्रवठ्याच्या बेडसह अल्पावधीत उभारण्यात आल आहे नवी मुंबईतील तेरणा मेडिकल कॉलेजमधील तज्ञ डॉक्टर्स आणि इंडियन मेडिकल असोसिएशन उस्मानाबाद शाखेचे डॉक्टर्स कोविडग्रस्तांवर मोफत उपचार करणार आहेत या कोविड केअर सेंटरसाठी नर्स आणि इतर वैद्यकीय कर्मचारी इमारत बेड सह सर्व भौतिक सुविधा ट्रस्टच्यावतीने पुरवण्यात आले आहेत तर जिल्हा प्रशासनाच्यावतीने पी पी इ किटस औषध आणि इतर अनुषंगिक वैद्यकीय साहित्य पुरवलं जाणार आहे

कोरोना विषाणूच्या वाढत्या संसर्गाच्या प्रदर्भावाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात काल एका बैठकीच आयोजन करण्यात आल होत त्यावेळी यादव बोलत होते

जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमाचा हा सहावा आठवडा आहे आंदोलन सोलापूर महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेतर्फे मंगळवारपासून विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरू करण्यात आलं आहे परिचारिकांची कायमची भरती प्रक्रिया राबवावी सेवाज्येष्ठतेन्सार पदोन्नती देऊन रिक्त पदे भरवीत सात दिवस रोटेशन आणि सात दिवस विलागीकरण प्रथिनयुक्त आहार राहण्याची चांगली व्यवस्था केंद्र शासनाप्रमाणे जोखीम भत्ता मंजूर करावा आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या आहेत अफवा अटक सोलापुर सोलापूर जिल्ह्यातल्या बार्शी येथे कोविड देवीची स्थापना करून जनतेमध्ये अफवा पसरवल्याप्रकरणी दोघांविरूद्ध बार्शी शहर पोलीस ठाण्यात गून्हा दाखल करण्यात आल्याचं तहसीलदार डी

कुंभार यांनी सांगितले देवीला नैवेद्य दिल्यास कोरोना होत नाही मास्क घालण्याची आणि इतर काळजी घेण्याची आवश्यकता नाही देवीची ओटी भरल्यास कोरोना बरा होतो अशा अफवा सोमनाथ पवार आणि ताराबाई पवार यांनी पसरवल्या राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्सार त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे निधन नांदेड जिल्ह्यातील लोहा इथले शिवसेनेचे जेष्ठ नेते रामभाऊ चन्नावार यांच काल हैद्राबाद इथं निधन झालं

त्यांनी नांदेड विभागीय कापूस पणन महामंडळाचे प्रशासकीय अध्यक्ष म्हणून तसंचं लोहा नगर पालिकेचे उपाध्यक्ष म्हणून काम पाहिलं होतं

आकाशवाणी पुणे केंद्रावरचं कोरोना महाराष्ट्र हे विशेष बातमीपत्र संपलं तुम्ही मात्र शक्यतो घरीच रहा निरोगी रहा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत राहा आकाशवाणी नमस्कार